पूणे महापालिकेचे वैद्यकीय कर्मचारी महिला आणि बालविकास प्रकल्पातंगत अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्ता यांचे सहकार्य घेण्यात आले पूणे शहरात तीन लाख आठ हजार बालके आहेत रविवारनंतर लसीकरणाच्या मोहिमेत वंचित राहिलेल्या उर्वरित बालकांना सोमवार ते शक्रवार या दरम्यान पोलिओ डोस दिला जाणार आहे

जिल्हाधिकारी पूणे यांच्या अधिपत्याखालील प्रदर तहसील कार्यालयात लिपिक टकलेखक पदावर गणेश कुचेकर कार्यरत होते

तसेच यामध्ये अतिक्रमण केलेल्यांवर शासकीस कामात अडथळा आणल्याबद्दल गृन्हें दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत कोंढव्यातील प्रलंबित प्रशाबाबत पवार यांनी बैठक बोलावली होती

ते आज पूणे जिल्हा सहकारी गुहनिर्माण महासंघ आणि केदारनाथ सामाजिक संस्थेद्वारे आयोजित मानीव अभिहस्तांतरण आणि पूनर्विकास या चर्चासत्रात बोलत होते मानीव अभिहस्तांतरणासाठी सहकार नोंदणी भूमी अभिलेख या तीन विभागांचं एकत्रित पोर्टल लवकरच तयार करण्यात येईल असंही कवडे यांनी यावेळी सांगितलं

फळ बाजारात स्ट्रॉवेरी आणि बोरांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने बाजार भाव वधारले आहेत तर चिक्क अननस पेरु डाळिंब यांचे भाव टिकन आहेत फलबाजारात मंदीचे वातावरण असन ग्राहकांकडन फारशी मागणी नसल्याने सर्वच फूलांच्या भावात घट झाली आहे पाण्याचा अपव्यय कारवाई पूणे महानगरपालिकेतर्फे पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पाणीप्रवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली सदाशिव पेठेत एक पाण्याची टाकी रात्रभर वाहात असल्याचं निदर्शनास आल्याने त्याना चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन पावसकर यांनी केलं आहे

रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे अधिवेशनाचं उद्घाटन केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर करणार आहेत अशी माहिती स्वागत समितीचे सचिव अँड मोरेश्वर शेडगे यांनी दिली आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रीय शिक्षा नीती हे या अधिवेशनाचे प्रमुख विषय आहेत हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशत ढगाळ आहे

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

कोरोनाविरुद्दचा हा लढा यापढेही यशस्वीपणे सरु ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विधासार्ह बातम्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार